केंद्रीय ग्रह सचिव अजय भल्ला यांनी एका पत्राद्वारे राज्य तसंच केंद्र शासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना ही सूचना केली आहे विविध राज्यं तसंच जिल्ह्यांद्वारे वाहत्कीवर निर्बंध घातले जात असल्याचं निदर्शनास आलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे राज्यांतर्गत किंवा आंतरराज्य वाहतुकूसाठी ई पासची आवश्यकता नसल्याचंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे कोरोना विषाणू संसर्गामुळे लागू असलेली टाळेबंदी हटवण्याच्या प्रक्रियेत सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन केलं जावं असंही केंद्रीय मुख्य सचिवांनी सूचित केलं आहे

याबाबत पाकिस्तान सरकारनं जारी केलेल्या पत्रकात दाऊद इब्राहिम कराची शहरात राहत असल्याचं नमूद केलं आहे

उत्तर प्रदेशमधील बलरामपूर इथला हा रहिवासी असून मोहम्मद मुस्तकीम खान असं त्याचं नाव आहे त्याच्याकडून अत्याध्निक स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत धौला कुआँ आणि करोल बाग मार्गावर श्क्रवारी रात्री त्याला अटक करताना गोळीबार करावा लागल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे

शुक्रवार शनिवारच्या मध्यरात्री घ्रसखोरांच्या हालचाली जाणवल्यानंतर सीमा सुरक्षा दलानं या परिसरावर लक्ष केंद्रीत करून कारवाई सुरू केली होती सुरक्षा दलाच्या तुकडीनं घुसखोरांना थांबवण्याचा प्रयत्न केला घुसखोरांनी या तुकडीवर गोळीबार सुरू केल्यानंतर सैनिकांनी दिलेल्या प्रत्युत्तरात हे घुसखोर मारले गेले

सरकारनं आपत्तीच्या काळात स्वतची जबाबदारी विसरुन ठराविक लोकांवर कोरोना विषाणू संसर्गाचं खापर फोडल्याचं मतही न्यायालयानं व्यक्त केलं

यावेळी या अधिकार्यांनी सुशांतसिंहच्या आत्महत्येचा प्रसंग पुन्हा बनवून तपासला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या कुटंबीयांसमवेत वर्षा निवासस्थानी गणरायाचं स्वागत केलं त्यावेळी जनतेला संबोधताना मुख्यमंत्र्यांनी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर योग्य काळजी घेत गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं ते म्हणाले उत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवा कुठे गर्दी करू नका एकमेकांपासून अंतर ठेवून हा सार्वजनिक ठिकाणी तोंडावरती मास्क सतत हात धुवत रहा या काय आपल्या उपाययोजना आहेत त्याचं भान कधी हरप् देऊ नका आणि मला खात्री आहे की आपण सगळेजण सुजाण आहात जागृती ही आपल्या आलेली आहे या सर्वांचे पालन करून आपण हा उत्सव साजरा कराल आणि मला खात्री आहे आत्मविश्वास आहे मुंबईत सव्वा लाख घरगुती आणि दहा हजार सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना झाली संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांनी साध्या पद्धतीनं उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे मुंबईत पाच हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून उत्सवावर नजर ठेवली जाणार असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

धुळे तसंच सातारा जिल्ह्यातही ढोल ताशाच्या गजरात गणरायाचं आगमन झालं

सकाळच्या सुमारास घरगुती गणपतींची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर दुपारनंतर सार्वजनिक गणपतींची स्थापना झाली बीड जिल्ह्यात काल टाळेबंदी उठवण्यात आल्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती जिल्ह्यात गणरायाचं स्वागत नेहमीप्रमाणे मिरवण्कांनी वाजत गाजत झालं नसलं तरी नागरिकांमधे उत्साह दिसून आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे परभणी जिल्ह्यात गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहात लाडक्या गणरायाचं स्वागत केलं महानगरपालिका प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे कुठेही एका ठिकाणी मोठी गर्दी दिसून आली नाही जालना जिल्ह्यात गणरायाचं स्वागत साधेपणानं करण्यात आलं राजूर इथल्या श्री राजुरेश्वर गणपतीचा पालखी सोहळा यंदा रद्द करण्यात आला आहे लातूर जिल्ह्यात यंदा गणेशोत्सवाला अत्यंत साधेपणानं सुरुवात झाली सार्वजनिक गणेश मंडळाच्या संख्येत मोठी घट झाली असून मुर्तींच्या विक्रीवरही मोठा परिणाम झाला आहे सार्वजनिक मंडळानी रस्त्यावर मांडव टाकून उत्सव साजरा करु नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं असून जनतेनं या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिला

उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या हस्ते काल भूम पोलीस स्थानकासमोर श्री गणेशाची प्रतिष्ठापना झाली गणेशोत्सवादरम्यान याठिकाणी सामाजिक संदेश देणारे उपक्रम राबवण्यात येणार आहेत

सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यंदा प्रथमच ढोल ताशा संगीत नृत्याविना गणेशाचं महोत्सव मंडपात शारीरिक अंतराचा नियम पाळत स्वागत केलं यंदा लहान मूर्तींना प्राधान्य दिल्याचं दिसून आलं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस सुरु असताना गणरायाचं घरोघऱी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं जिल्ह्यात कुठंही मिरवणुका काढण्यात आल्या नाहीत रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवाला अत्यंत शांततेत प्रारंभ झाला

वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लहान मूर्तींच्या स्थापनेला प्राधान्य दिल्याच दिसून आलं

यात काही पत्रकारांचाही समावेश आहे

तहसिलदारांनी याबाबत पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी खंडणी स्वीकारताना आरोपींना अटक केली

संपूर्ण राज्यातली वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सरसकट गुणवत्ता यादी आधारे करावी असं त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटल आहे राज्यातल्या सर्व परिवहन महामंडळाच्या बसस्थानकावरील वाहनतळ धारकांचं परवाना शुल्क माफ करण्याची मागणी आमदार अंबादास दानवे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केली आहे

याबाबत लवकरात लवकर बैठक घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन परिवहन मंत्र्यांनी दिलं असल्याचं आमदार दानवे यांनी कळवलं आहे

त्यांच्या पार्थिव देहावर काल सोलापूर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले

सध्या राज्यभरात ऑनलाईन शिक्षण सुरु आहे मात्र ग्रामीण भागातल्या गोरगरीब जनतेच्या मुलाबाळापर्यंत सरकारी ऑनलाइन शिक्षण न परवडणारे आणि न पोहचणारे आहे यामुळे हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे

सकाळी आठ वाजेच्या सुमारास सुरू केलेला संप विद्या वेतन मिळाल्यानंतर दुपारी एक वाजेच्या सुमारास आंदोलकांनी मागं घेतल्याची माहिती मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ आबासाहेब तिडके यांनी दिली या काळात आंदोलकांनी कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांव्यतिरिक्त इतर रुग्णांवर उपचार बंद ठेवले होते

धरणातून गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्याची शक्यता लक्षात घेता नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे

तापी नदी काठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी शेगाव नाका परिसरात दोन मंगल कार्यालयांत हे उपचार केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे त्याविरुद्ध कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होत

अहमदनगर जिल्ह्याच्या राहरी तालुक्यातल्या गोपाळवाडी जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक नारायण चंद्रकांत मंगलराम तसंच मुंबईतल्या भाभा अणुशक्ती केंद्राच्या शाळेतल्या शिक्षिका संगीता सोहनी या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत